सत्ता स्थापन करण्याबाबतची तयारी आणि क्षमता आज सायंकाळपर्यंत स्पष्ट करण्याचे निर्देश राज्यपालांनी शिवसेनेला दिले आहेत राज्यपालांच्या निमंत्रणानंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या गोटात राजकीय घडामोडींना वेग आला आहे सरकार बनवण्यासाठी शिवसेनेला दोन्ही काँग्रेस पक्षांकडून पाठिंबा अपेक्षित आहे राज्यपालांच्या निमंत्रणानंतर शिवसेनेचे आमदार आणि वरिष्ठ नेत्यांची उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी काल रात्री बैठक झाली तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीतला सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी परवा शनिवारी निमंत्रण दिलं होतं त्यानंतर काल मुंबईत पक्षाच्या गाभा समितीची बैठक झाली बैठकीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रभारी भुपेंद्र यादव यांच्यासह गाभा समितीच्या सदस्यांनी राजभवनात राज्यपालांना भेटून सरकार स्थापन करणार नसल्याचं सांगितलं त्यानंतर राजभवनात वार्ताहरांशी बोलताना पाटील यांनी पुरेसं संख्याबळ नसल्यानं आणि शिवसेना सोबत येण्यास तयार नसल्यानं राज्यात सरकार स्थापन करणार नसल्याचं सांगितलं राज्यातल्या जनतेनं महायुतीला जनादेश दिला असून शिवसेनेला जनादेशाचा अनादर करुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करायची असेल तर आम्ही शिवसेनेला शुभेच्छा देतो असं पाटील म्हणाले त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी काल निमंत्रण दिलं

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते शिवसेनेनं भाजपशी सगळे संबंध तोडून लेखी प्रस्ताव द्यावा असं मलिक यांनी म्हटलं आहे

काँप्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांचं पुढचं पाऊल काय असेल हे पक्षश्रेष्ठींवर अवलंबून असल्याचं चव्हाण यांनी पीटीआय या व्त्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे राज्यात स्थिर सरकार स्थापन व्हावं अशीच पक्षाची इच्छा असल्याचं ते म्हणाले कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्ता मिळू देणार नाही असं काँग्रेस नेते हसेन दलवाई यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही काल पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची जयपूर इथं भेट घेतली या आमदारांची भूमिका ते पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवतील असं राज्यातले पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर आज दपारी सध्या जयपूरमध्ये असलेले काँग्रेसचे सर्व आमदार मुंबईत येण्याची शक्यता आहे मात्र पक्षानं शिवसेनेला पाठिंबा देऊ नये असं काँग्रेसचे मुंबईतले नेते संजय निरुपम यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना म्हटलं आहे

राज्यात आपलं सरकार बनेल आपण अद्याप युती तोडलेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते काँग्रेस काही महाराष्ट्राचा शत्रू नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही महाराष्ट्रासाठी योगदान दिलेलं आहे असं ते म्हणाले कोणीच बहुमत सिद्ध करू शकलं नाही तर शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करेल आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला बेळगाव कारवार प्रश्नी राऊत यांनी काँग्रेस आणि राष्टवादी काँग्रेसच्या आजी माजी नेत्यांचं कौतुक केल

शेषन याचं काल रात्री चेन्नईत निधन झालं

या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणावर निवडणूक सुधारणा राबवल्या मतदारांना ओळखपत्र देण्याचा कार्यक्रमही त्यांच्याच काळात सुरू झाला मुख्य निवडणूक आयुक्त पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते केंद्रीय मंत्रीमंडळाचे सचिव होते

शेषन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे

यानिमित्त अनेक ठिकाणी धार्मिक प्रार्थना प्रवचनांचं आयोजन करण्यात आलं होतं औरंगाबाद शहरातही काल सकाळी ज़ुलूस ए मोहम्मदी काढण्यात आला

शहागंज इथल्या हजरत निजामुद्दीन चौकात पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या उपस्थितीत जुलूसला सुरवात झाली पैगंबरांनी दाखवलेल्या शांतीच्या संदेशावर सर्वांनी मार्गाक्रमण केलं पाहिजे असं ते यावेळी म्हणाले शहरभर फिरून निजामुद्दीन चौकातच ध्वजारोहण दुआने जुलूसचा समारोप झाला

सोनपेठ शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती तसंच मिठाई वाटण्यात आली नाशिक जिल्ह्यात मलेगावसह सर्वत्र ईद उत्साहात साजरी करण्यात आली मालेगाव इथं अखिल भारतीय सुन्नी जमियतुल उलमाच्या वतीनं जश्ने ईद ए मिलाद मिरवणूकीचं आयोजन करण्यात आलं होतं

जिल्हाधिकारी अरुण डोंगरे आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी याबाबतचा संयुक्त अहवाल सादर केला आहे जिल्ह्यातली जवळपास साडेसहा लाख हेक्टरवरील एकंदर तेहतीस टक्क्यांहून अधिक पिकाचं नुकसान झालंय

त्यालाच सामनावीरसह मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं

भारताच्या अंगद वीरसिंह बाजवानं प्रुषांच्या स्कीट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्याच मेराज अहमद खानचा पराभव करुन सुवर्ण पदक जिंकलं तर मेराजला रौप्य पदक मिळालं या विजयाबरोबरच या दोन्ही नेमबाजांनी पुढच्या वर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता मिळवली आहे

अध्यक्षस्थानी राज्य सचिव कॉप्रेड विजय गाभणे होते या अधिवेशनात असंघटीत कामगारांसाठी कार्यरत गंगाधर गायकवाड यांची नांदेड जिल्हा सरचिटणीस तर उज्वला पडलवार यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली